कोरोना रुग्णांना खाटा कमी पडू देणार नाही अशी ग्वाही प्रणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली महापालिकेत कोरोना बाबत आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते

ज्या दवाखान्याचे डोस संपले आहेत त्यांनी महापालिकेकडून घ्यावेत असंही आयुक्त म्हणाले उपमुख्यमंत्री आढावा बैठक कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे संपर्क मंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या पुण्यात आढावा बैठक होणार आहे त्यात शहर आणि जिल्ह्यातील वाढीव निर्बंधाबद्दल कोणता निर्णय होतो याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे

पुणे व्यापारी महासंघाच्या सदस्यांनी लक्ष्मी रस्त्यावरील विजय चित्रपटगृह चौक ते कॉर्टर गेट अशी रस्ताच्या द्तर्फा मानवी साखळी करून आपला निषेध नोंदवला महासंघाचे अध्यक्ष फतेहचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांच्या नेतृत्वा खाली झालेल्या आंदोलनात सर्व लहान मोठे व्यापारी तसच हॉटेल व्यावसायिकही सहभागी झाले होते

अगदीच निकडीचे काम असेल तर दिलेल्या वेळेत आणि कालावधीत नागरिकांना हजर राहावं लागेल जनता दरबार देखील अनिश्वित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे पिंपरी चिंचवड गिरणी महासंघ पिंपरी चिंचवड शहरात शनिवार आणि रविवार पूर्ण टाळेबंदी असल्यानं पीठ गिरण्या बंद राहतील एरवी गुरुवारी पीठ गिरण्याची साप्ताहिक सुट्टी असते मात्र आता गुरुवारी गिरण्या सुरू असतील तर सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहतील असं पिंपरी चिंचवड चालक मालक पीठ गिरणी महासंघानं कळवलं आहे

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आज ही माहिती दिली

परजिल्ह्यातून किंवा परगावातून इथं नागरिकांची ये जा सुद्धा सुरु असते तरीही कोरोनाविषयक नियमावलीचं अतिशय योग्य पद्धतीनं पालन केल्यामुळंच ही गावं कोरोनामुक्त राहिल्याचा दावा प्रसाद यांनी केला रेमडेसीवीर कोविड रुग्णांसाठी महत्त्वाच्या असलेल्या रेमडिसिविर बाबत अन्न आणि औषध प्रशासनाने आदेश काढले आहेत त्यानुसार रेमडिसिविर हे इंजेक्शन मॉडरेट कंडिशन असलेल्या रुग्णांनाच देण्याच्या सूचना आहेत संबंधित रुग्णाला रेमडिसिविर वापरण्याची वेळ आली नाही तर औषध हॉस्पिटल फार्मसी किंवा रुणांच्या नातेवाईकांना परत करून त्याचेही रेकॉर्ड ठेवावे इंजेक्शन विक्रीचे गैरप्रकार आढळल्यास त्याला हॉस्पिटल व्यवस्थापनाला जबाबदार धरण्यात येईल आणि कारवाई केली जाईल असंही अन्न आणि औषध प्रशासनानं म्हटलं आहे पणन विभाग नुतनीकरण सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज पणन संचालनालयाच्या पुण्यातल्या नवीन कार्यालयाला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला शेतीपूरक उद्योगांना आणि पणन क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी बाजार समित्यांनी काम करावं असं आवाहन पाटील यांनी केलं पुणे प्रादेशिक परिवहन नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात कोरोना प्रादुर्भावामुळं पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात होणाऱ्या नवीन वाहनांच्या नोंदणीत मोठ्या प्रमाणावर घट झाली मात्र त्या तुलनेत रुग्णवाहिका आणि शेतीसाठी आवश्यक असलेल्या ट्रॅक्टरच्या नोंदणीत मात्र भरीव वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत